राष्ट्रवादी काँप्रेसकडून शरद पवार प्रफुल्ल पटेल अजित पवार तर काँप्रेसतर्फे अहमद पटेल मल्लिकार्जून खर्गे पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण हे नेते या चर्चेत सहभागी होतील राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काँप्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली होती मात्र त्यानंतर पवार यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबत काही सांगितलं नाही कौंप्रेस आणि राष्ट्रवादी कौंप्रेसच्या या सावध पवित्र्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं येत्या शुक्रवारी आपल्या आमदारांची आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली असून पुढच्या कृती कार्यक्रमाबाबत शिवसेनेचे अध्यक्ष उद्दव ठाकरे या बैठकीत बोलण्याची शक्यता आहे पुढच्या महिन्यात राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे येत्या दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी म्हटलंय या संदर्भात आज नवी दिल्ली ध्वं संसद भवनात पत्रकारांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना प्रश्न केला असता त्यांनी काहीही बोलायला नकार दिला राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नवी दिल्ली धिं संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली या भेटीतल्या चर्चेचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही मात्र राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती देण्यासाठी पवार यांनी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे केंद्र सरकारनं राज्यातल्या शेतक यांना अंतरिम मदत दिली असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटलं आहे ते आज संसदेबाहेर बातमीदारांशी बोलत होते महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना पीकं गमवावी लागली आहेत केंद्रीय समिती अतिवृष्टीप्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेईल आणि त्यानंतर केंद्रसरकार मदत देईल असं त्यांनी सांगितलं घरकूल घोटाळा प्रकरणात कारागृहात असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयान आज मंजूर केला

मात्र त्यांच्यासह काही अपवाद वगळता जिरांना जामीन मंजूर करण्यात आला होता लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या सोडती मध्ये हे अध्यक्ष पद ओबीसी प्रवर्गासाठी सुटलं आहे लातूर जिल्हा परिषदेत भाजपाचं निर्विवाद बहमत असून सध्या लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर खुल्या प्रवर्गातले मिलिंद लातूरे तर उपाध्यक्षपदी ओबीसी प्रवर्गातले रामचंद्र तिरुके आहेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच तर शिवसेनेचा एक सदस्य आहे केंद्रीय भविष्य निर्वाह निधीच्या कोल्हापूर कार्यालयानं कोल्हापूर महानगरपालिकेची दोन बँक खाती सील केली आहेत

क्षेत्रीय भविष्य निधीचे आयुक्त सौरभ सुमन प्रसाद यांनी बातमीदारांना ही माहिती दिली

या चित्रपट महोत्सवाचा उद्वाटन सोहळा दुपारी साडेतीन वाजता पणजी झेल्या श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे

त्यांची करपलेले कोंब ही कादंबरी प्रख्यात आहे महाराष्ट् क्रिकेट संघटनेचे पृणे कार्यकारिणी सदस्य आणि नांदेड जिल्हा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष सरदार बलजीत सिंघ लांगरी यांचं नुकतंच हुदय विकारानं निधन झालं

क्रीडा क्षेत्रातील एक धडाडीचा कार्यकर्ता अकाली गेल्यामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे